प्लवामा जिल्ह्यात एका चकमकीदरम्यान ठार करण्यात सुरक्षा दलाला यश

आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात आय सी सी

क्रमवारीत भारतीय कर्णधार विराट कोहली प्रथम स्थानावर तर चेतेश्वर प्जारा तिसऱ्या स्थानावर आहे केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ताफ्यावर हल्ल्याचा कट रचणारा स्त्रधार कमरान याला प्लवामा जिल्ह्यात एका चकमकीदरम्यान ठार करण्यात सुरक्षा दलाला यश आलं आहे या चकमकीत एका लष्करी अधिकाऱ्यासह चार जवान शहीद झाले या ठिकाणी व्यापक प्रमाणावर शोध मोहिम हाती घेण्यात आली असून आणखी एक दहशतवादी लपला असण्याची शक्यता आहे दरम्यान चकमकीतील गोळीबारात एका नागरिकाचा देखील मृत्यू झाल्याचं वृत्त आहे आज पहाटे ही कारवाई हाती घेण्यात आली सुरक्षा दल यशस्वीपणे दहशतवादी कारवायांचा बिमोड करत असल्याचं गुहमंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे आज झालेल्या चकमकीबद्दल सांगतांना ते म्हणाले की लष्कराचं मनोबल उंचावलं असून ते आपली कामगिरी चोखपणे पार पाडत आहेत न्कत्याच प्लवामा इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सर्व जगानी एकत्र येऊन दहशतवादाचा समर्थपणं म्काबला करण्याची वेळ आता आली असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं ते आज दिल्लीत अर्जेटिनाचे राष्ट्राध्यक्ष मोरिसियो मेक्री यांच्याशी चर्चा केल्यानंतर बोलत होते जागतिक शांतता आणि स्थैर्याला दहशतवादामुळं प्रचंड हानी पोहचत असल्यावर उभय देशांच्या नेत्यांचं चर्चेदरम्यान एकमत झालं पंतप्रधान मोदी यांनी यावेळी बोलतांना सांगितलं की अर्जेटिना कृषी उत्पादकतेचं केंद्र असून उभय देशांमधील भागीदारीत गेल्या दहा वर्षात भरपूर वाढ झाली आहे तत्पूर्वी दोन्ही देशांदरम्यान आज संरक्षण पर्यटन आणि कृषी सहित विभिन्न क्षेत्रातील दहा सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या ग्रदेव रवींद्रनाथ टागोर यांनी भारतीय संस्कृतीची जगाला ओळख करून दिल्याचं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे आज नवी दिल्लीत टागोर सांस्कृतिक सद्भावना प्रस्कार प्रदान केल्यानंतर ते बोलत होते पंतप्रधान नरेंद्र मोदी सांस्कृतिक कार्यमंत्री महेश शर्मा यावेळी उपस्थित होते

ते आज गडचिरोली मधल्या सोनाप्र इथं कृषी महाविद्यालयाच्या नव्या इमारतीचं लोकार्पण प्रमुख पुलांचं उद्घाटन महामार्गांचं ई भूमिपूजन आणि लाभार्थ्यांना विविध साहित्यांचं वाटप करण्याच्या कार्यक्रमात बोलत होते कृषि विद्यापीठाच्या चार भिंतीतला संशोधन थेट शेतकऱ्यांच्या शिवारात त्यांची मिळकत वाढवण्यासाठी उपयोगात आणलं पाहिजे असं आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी बोलतांना केलं ज्या गोष्टीमुळे आयात कमी होऊ शकते मुबलक पैसा मिळू शकतो सामान्यांच्या आयूष्यात समाधान येऊ शकते त्या पिकांच्या संशोधनाला अधिक प्राधान्य देण्याबाबतची सूचना त्यानी यावेळी केली यावेळी राज्याचे वने आणि आदिवासी विकास राज्यमंत्री तथा गडचिरोलीचे पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम यांची प्रम्ख उपस्थिती होती

मागील वर्षीच्या त्लनेत यावर्षी देखील भाविकांच्या संख्येत वाढ झाली असून आपल्या आराध्य देवतेसोबतच इथल्या निसर्गरम्य वातावरणाचा आनंद देखील घेणार आहेत अत्यंत दुर्गम आणि निसर्गाच्या सानिध्यात या ग्हेत्नच आदिवासी बांधवांचा उगम झाला असल्याची आख्यायिका आहे तर या ठिकाणी दोन गुहा असून ही आशिया खंडातील सर्वात मोठी गुहा असल्याचं सांगितलं जात दर वर्षी देशाच्या कानाकोपऱ्यातून आदिवासी बांधव उपस्थित होऊन आपल्या आराध्य देवत असलेल्या पारी कोपार लिंगोचं दर्शन घेत असतात अनेक वर्षांपासून असलेली संस्कृती या निमित्तानं जपत असतात या यात्रेकरिता महाराष्ट्रातूनच नव्हे तर छत्तीसगड बिहार मध्यप्रदेश ओरिसा झारखंड या राज्यातून देखील भाविक मोठ्या प्रमाणात येत असतात म्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज गोंदिया जिल्याच्या सालेकसा ताल्क्यातील कचारगड यात्रेला भेट दिली यावेळी त्यांनी अटल आरोग्य शिबीराचं उदघाटन केलं त्याचबरोबर कचारगड देवस्थानाला अ चा दर्जा देण्याची घोषणा देखील त्यांनी केली

प्रेरणा प्रकल्पाच्या माध्यमातून समुपदेशन कक्षाचं विस्तारीकरण तसंच आशा कार्यकर्त्या यांना मानसिक आजारासंदर्भात प्रशिक्षण दिलं जाते

महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण या अपारंपरिक ऊर्जाक्षेत्रात काम करणाऱ्या शासकीय संस्थेच्या भंडारा जिल्हा कार्यालयाचं उदघाटन ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनक्ळे यांच्या हस्ते आज भंडारा इथं झालं या कार्यालयाम्ळे भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रासाठी सरकारच्या योजना राबविण्यास मदत होणार आहे सौर ऊर्जेच्या शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी योजनांची अमबलजावणी गतीनं करणे शक्य होणार आहे म्द्रा योजनेचा लाभ घेवून रोजगार मागण्यापेक्षा स्वतच्या उद्योगातून इतर बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करुन देण्याचा निर्धार करा व्यवसायासाठी मुद्रा योजनेतून कर्जाची उचल करुन आपली आर्थिक उन्नती साधा असं प्रतिपादन आमदार बाळा काशिवार यांनी केलं पंतप्रधान म्द्रा योजना मुद्रा समन्वय समितीच्या माध्यमातून शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वतीनं भंडारा जिल्ह्यातील लाखनी इथं आयोजित मुद्रा कर्ज प्रचार आणि प्रसार मेळाव्याचं उदघाटन कार्यक्रमात ते बोलत होते रोजगार निर्मितीसाठी देशातील लहान उद्योजकांना सरकारकडून आर्थिक सहाय्य करण्याची संकल्पना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडली होती

चंद्रप्र शहरातील महिलांच्या सन्मानासाठी आणि रात्रपाळीत काम करणाऱ्या महिलांना अभय देण्यासाठी सारथी योजनेची सुरुवात करण्यात आली आहे या योजनेचा लाभ महिलांनी घ्यावा असं आवाहन चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री स्धीर म्नगंटीवार यांनी काल केलं नगर विकास निधी अंतर्गत विविध विकास कामांचं भूमिप्जन म्नगंटीवार यांनी केलं यावेळी ते बोलत होते सारथी उपक्रमामार्फत महिलांना पूर्ण संरक्षण देण्यासाठी चंद्रपूर महानगरातील महिलांनी गरजेन्सार या योजनेचा उपयोग करावा असं आवाहनही त्यांनी यावेळी उपस्थित महिलांना केलं

पालघर ठाणे आणि नाशिक जिल्ह्यातल्या संबंधित विभागांशी दूरदृश्य संवाद यंत्रणेद्वारे झालेल्या बैठकीत ते बोलत होते आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात आय सी सी नं जारी केलेल्या कसोटी क्रिकेट क्रमवारीतं भारतीय कर्णधार विराट कोहली प्रथम स्थानावर तर चेतेश्वर प्जारा तिसऱ्या स्थानावर आहे

या क्रमवारीत वेस्ट इंडिजचा जॅसन होल्डर पहिल्या स्थानावर तर बांगलादेश क्रिकेट संघाचा कर्णधार शाकिब अल ह्सैन दुसऱ्या स्थानावर आहे